कृषी क्षेत्रातील नवसंशोधन हों काळाची गरज आहे असं सुरेश प्रभ् यांचं प्रीतपादन

अथशास्त्रज्ञांनी शेवटच्या माणसाच्या जीवनात फरक पडेल अशा बदलांवर र्चिंतन करावं असं मत स्रधीर म्रनगंटोवार यांचं आवाहन

तुमसर शहर विदर्भात सर्वात सुंदर करावं असं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन

र्डजीटल य्गातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडण्याचा र्विजय सातोकर यांचा सल्ला जगभरातील देश हवामान बदलाच्या समस्येला र्तांड देत असून कृषी क्षेत्रातील नवसंशोधन हो काळाची गरज आहे असं केन्द्रीय वर्गाणज्य आर्गाण उद्योग आर्गाण नागरो उड्डाण मंत्री सुरेश प्रभू म्हणाले ते नवी दिल्लीत कृषि स्टाट अप्स दवारा संशोधन यावर आयोजित आंतरराष्ट्रीय र्पारषद आर्गण प्रस्कार समारंभात बोलत होते जार्गातक लोकसंख्या वाढत असल्यामुळे पुढोल काहो वषात अन्नधान्याची मागणी वाढेल आर्ाण यासाठी मर्यादत सुपीक र्जामनीत आर्ाण कमी पाण्याचा वापर करत अन्नधान्याचं र्आधर्काधिक उत्पादन घेण्यासाठी कृषी स्टाटअप्सची गरज आहे असं ते म्हणाले

सुरेश प्रभ् यांनी कृषा स्टाट अप्सना अधिक नार्वन्यपूण संशोधन करण्याचं आवाहन केलं सरकार स्टाट अप्सच्या विकासासाठां स्रावधा प्रवण्यासाठां एका व्यापक धोरणावर काम करत आहे कद्रीय दक्षता आयोगानं कद्रीय अन्वेषण र्वभाग अथात सीबीआयचे संचालक आलोक वमा यांना चौकशी अहवाल देण्यात यावा असं सर्वाच्च न्यायालयानं म्हटलं आहे आयोगानं वमा यांच्यावरोल आरोपाच्या पाश्वभूमीवर त्यांची चौकशी करून सदर अहवाल बंद र्लफाफ्यात सर्वाच्च न्यायालयात सादर केला आहे वमा यांच्यावरील आरोपांबाबत सदर अहवाल संमीश्र असून याबाबत आणखी चौकशीची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे भारतीय जाहिरात क्षेत्रात ब्रॅन्ड संकल्पनेचे जनक म्हणून परिचित पद्मश्री प्ररस्कार प्राप्त एलेक पदमसी यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या निधनाविषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे

या मीदरात सव वयोगटातल्या मीहलांच्या प्रवेशाला सर्वाच्च न्यायालयानं मान्यता दिलो असून यार्ाठकाणी काहो अर्न्राचत प्रकार घडू नये म्हणून पोर्लसांनी सात र्दिवसांसाठो जमावबंदो लागू केलो आहे

या कायक्रमासाठी नार्गारकांनी आपल्या सूचना आर्गाण विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जी ओ व्हा ओपन फोरमवर किंवा नरद्र मोदो अॅप वर नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

गरोबाच्या घरातील अथकारण स्सहय करण्याची गरज आहे त्यामूळं चंद्रपूरमध्ये देशभरातून एकत्रित आलेल्या अथशास्त्रज्ञांनी शेवटच्या माणसाच्या जीवनात फरक पडेल अशा बदलांवर रचंतन करावे अशी अपेक्षा राज्याचे रावत्त र्भानयोजन र्आण वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्धीर म्नगंटोवार यांनी केलां

माजी कद्रीयमंत्री स्व शांतारामजी पोटद्खे यांच्या सरदार पटेल महार्वावद्यालयात या राष्ट्रीय र्पारषदेचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं

र्निसगाचं न्कसान न करता शेतकऱ्यांना शाश्वत वीज देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगतलं

तुमसर तालुक्यात एक हजार सोलर पंप वाटप करण्यात येणार असून यादी तयार करण्यात यावी असं पालकमंत्री म्हणाले सव नळ योजना सोलरवर आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगतलं

शासनानं एक शेतकरी एक रोहित्र योजना सुरू केली असून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचं त्यानी सांगतलं

ग्रामीण भागांबरोबरच शहरी क्षेत्रातही विद्युतीकरण करणं हाच या योजनेचा उद्देश आहे आता ऐकू या योजनेचे लाभार्थी राघोजी मोकाडे यांचं मनोगत

पहिल्या आमच्या घरी लाईट नव्हती

लाकडांमुळे धूर होत नाही आणि आमचं जीवन सुखी झालं आहे तरी मी आपले पंतप्रधान मोदीजी यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला लाईट दिलं व आमच्या घरी उजेड केला र्याडजीटल य्गातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता र्रयल न्यूज प्लँटेड न्यूज आर्ण फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून र्डजीटल युगातहो बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचं प्र्रातपादन इंडयन इंस्टिटयूट ऑफ मास कर्म्य्रानकेशन कद्राचे संचालक विजय सातोकर यांनी केलं

ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे यांनीही र्डिजीटल माध्यमांच्या आव्हानांसंदभात यावेळी मागदशन केलं यावेळी विजय सातोकर म्हणाले कों सदयस्थितीत नवमाध्यमांमुळे आपण आचार्रानती सांभाळतो को नाहोहे सांगणे कठोण झालं आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील पत्रकारांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे माध्यमांमध्ये काम करणाऱ्या श्र्रामक पत्रकारांनी काळान्रुप बातम्यांच्या मसूदयामध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं सांगगतलं ग्लोकलायजेशन या शब्दाने संर्पावला आहे असं र्विजय सातोकर यांनी यावेळी सांगगतलं

सदर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर पात्र आहेत

अप्र या पावसामुळं पेंच प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील सर्व जलाशयात अप्र या पाण्याचा साठा निर्माण झाल्यामुळं पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे

तसंच जिल्ह्यातील जलसाठ्यातील पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावं असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं दिले